त्यांच्या तात्पुरत्या जामिनाची मुद्दत संपल्यानं त्यांना आज समर्पण करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते यादव यांची रांचीच्या बिरसा मुंडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे

नवी दिछी इथं आज कृषी तज्ज्ञांच्या बेठकीत ते बोलत होते युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नवीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले

बिमस्टेक शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ते आज संबोधित करणार आहेत नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची ते या दौऱ्यात भेट घेणार आहेत

किरकोळ चलनफ्गवट्याचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आणणं हे उद्दिष्ट असल्याचं बँकेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे कृषी उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता असून औद्योगिक वाढ मजबूत होत असल्याचंही बँकेनं यात नमूद केलं आहे

कापड उद्योगाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे यामुळे कापूस लागवड पीक वाढ प्रवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होईल

त्यानिमित्त संपूर्ण देशभरात एक ते सात सप्टेंबर दरम्यान मातु वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे जालना जिल्ह्यातही हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कळवलं आहे

दळण वळण आणि तीर्थक्षेत्र विकास संदर्भात औरंगाबाद इथं काल झालेल्या बैठकीनंतर एमटीडीसी चे अधिकारी विजय जाधव यांनी ही माहिती दिली

मनजीत सिंग जिन्सन जॉन्सन मोनिका चौधरी आणि चित्रा हे धावपटू आज पंधराशे मीटरच्या अंतिम फेरीत धावतील चारशे मीटर रिले शर्यतीत भारताचे पुरुष आणि महिला संघ अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करतील हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रुष संघाची मलेशियाबरोबर लढत होणार आहे स्क्वॅशमध्ये महिला संघाची हाँगकाँगशी लढत होईल टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा मौमा दास शरथ कमल आणि जी सत्यन यांच्याकड्रनही पदकांच्या अपेक्षा आहेत ज्युडो कुराश व्हॉलीबॉल सेपक टकरो सायकलिंग आणि डायव्हिंग या प्रकारांमध्येही भारतीय स्पर्धक सहभागी होतील

भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामना सुरू होईल भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन कमरेच्या दुखापतीतून बरा झाला असून या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याची माहिती कर्णधार विराट कोहली यानं दिली आहे